नवी दिल्लीत झालखिा या बैठकीला आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह तिर मंत्री उपस्थित होत आ विभागान आतापर्यंत कलिखा उपाययोजनांचं प्रधानमंत्री कौतुक कलि संभाव्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहायला हवं असं सांगून तस्किणालक्री सर्व विभागांनी एकमक्तिमध्यसिमन्वय साधून जनतती या रोगाबाबत जनजागृती आणि खबरदारीच ऊपाय योजण्यासाठी काम करावं संबंधित अधिकाऱ्यांनी या रोगाच्या निवारणासाठी जगभरात उपलब्ध असल्विसिर्वोत्तम उपाय अवलंबावतीअशी सूचना त्यांनी कली लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसच या विषाणू संसर्गापासून लांब राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नय यिबाबत जनतल्यी सातत्यानं माहिती दक्ष रहावं असही तम्हिणाल कोरोना विषाणूचा झपाट्यानं संसर्ग झाल्यास त्या भागात कुठल्या ठिकाणी विलगीकरण केंद्र स्थापन करता यतील याचा शोध घण्याच निर्देशही त्यांनी दिल कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असल्वी औषधं तसच तिर साधन सामुग्रीचा पुरस्ती साठा आहक्की नाही याचा आढावाही या बैठकीत घण्यात आला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी जावडक्ति यांनी यावछी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जनऔषधी दिवसानिमित्त दर्श्मरातल्या जनऔषधी केंद्रांच लाभधारक आणि केंद्रचालकांशी दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वार सिंवाद साधला

असं स्ट बँक्च अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आज मुंबईत वातांहर परिषद सांगितलं

शन्नीरी राष्ट्र प्रथम पूर्वेकडील दशीना प्राधान्य आणि आफ्रिकी राष्ट्रांबाबत भारताच्या असलखा धोरणांचा भारताची आर्थिक मुत्सुद्धधीरी हा आत्मा आहा असं परराष्ट्रमंत्री एस

या कर्जपुरवठयामुळभिरतीय कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपळीशिरकाव झाला असंही जयशंकर यांनी यावळी सांगितलं

कोस्टा फॉर्चुना जहाज आता सिंगापूरकडज्ञात आहा महिलांच्या जीवनचक्रात गुंतवणूक म्हणज अर्थव्यवस्थाप गुंतवणूक असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री स्मृती जिणी यांनी कलि आह तिया आज नवी दिल्लीत दक्षिण आशियातील माध्यमांमधील महिला या विषयावर एक अहवाल प्रसिद्ध कव्यानंतर बोलत होत्या माध्यमांमधक्रिार्यरत महिलांपैकी अवघ्या एक पूर्णांक नऊ दशांश टक्क महिलांना वार्षिक बोनस मिळत असल्याबद्दल त्यांनी खद्दव्यक्त कला

त्या नुकत्याच तह्वान मधून निवडून आल्या होत्या